लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार आज संपला

दोन नक्षलवादी ठार

नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ नऊ टक्के पाणीसाठा शिल्लक

आयएसएफ नेमबाजी स्पर्धेत अभिषेक वर्मानं स्रवर्ण पदक जिंकत ऑलिंपिकमध्ये स्थान निश्चित केलं लोकसभा निवडणुकोच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपला

त्यामुळं सवच प्रमुख राजकांय पक्षांच्यानेते मंडळीनं आजच्या शेवटच्या दिवशी मतदारांपयत पोहचण्याचा प्रयत्न केला भाजपाचे ज्येष्ठ नेते आर्गण पंतप्रधान नरद्र मोदां काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी आर्गण बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी देखील आज र्वावध ठिकाणी प्रचारसभांना संबोधित केलं

पंतप्रधान नरद्र मोदो यांच्या विरोधात सभा घेणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर यावेळी फडणवीस यांनी टोका केलो

ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज बिहारच्या पटणा साहिब लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी देखिल आज सासाराम मतदारसंघातून अर्ज दाखल केला केंद्रीय मंत्री आर

सिंग आणि अश्वानी चौबे यांनी अनुक्रमे आरह आणि बक्सर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

र्शिर्डा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टाचे उमेदवार सर्दाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आलेले कद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज भाषण संपल्यानंतर भोवळ आलो राहता इथं या सभेच आयोजन करण्यात आलं होतं गडकरो यांचं भाषण संपल्यानंतर त्यांना भोवळ आल्यावर सुरक्षा रक्षकानं आधार र्दिला दरम्यान पाणी प्यायल्यानंतर ते सावरले यापूर्वा राहरो र्वद्यपीठाच्या कायक्रमात त्यांना अशाच प्रकारचा त्रास झाला होता काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादो काँग्रेसच्या दावणीला बांधलेला असल्याचा आरोप माजी कॉग्रेस नेते राधाकृष्ण र्विखे यांनी लोणी इथं आयोजित पत्रकार र्पारषदेत केला लोकसभा र्निवडण्कर्कांचा र्निकाल लागल्यानंतर राज्यातील सव कायकत्याशी चचा करून प्रढोल निणय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सरकारां विमान सेवा कंपनी एअर ईंडियाची विमानसेवा आज पाहटेपासून सकाळी सुमारे नऊ वाजेपयत बंद झालां होती एअर ईांडयाला उड्डानाच्या नियोजनाची सेवा देणाऱ्या कंपनीचं सव्हर बंद झाल्यानं आज सुमारे सहा तास उड्डानं बंद होती

मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणांना काही समस्या नसल्याची मार्गाहती एअर ईंडियाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी पत्रकार र्पारषदेत दिली यावेळी प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल लोहा नी यांनी दिर्लागरी व्यक्त केलो भारतातून आर्गुथक घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारां नीरव मोदीं याच्या न्यायालयीन कोठडीत ब्रिटनच्या एका न्यायालयानं येत्या चोवीस मेपयत वाढ केलां आहे नीरव मोदीच्या हस्तांतरणासाठी भारतानं दाखल केलेल्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान काल न्यायालयानं हा भिणय भिला आहे नीरव मोदी याला मागच्या र्माहन्यात लंडनमध्ये अटक करण्यात आल्यापासून तो ब्रिटनच्या कारागृहात आहे त्याच्या हस्तांतरणाबाबत आता चोवीस मेनंतरच सुनावणी होईल

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पोलीस मदत केंद्र गट्टाअंतर्गत गुंडूर्वाही आणि पुलनार गावाच्या मध्ये असलेल्या पहाडाजवळ शोध अभियान सुरू असताना आज दुपारी झालेल्या चकमकीत मृत झालेल्या दोन नक्षल्यांमध्ये एक महिला नक्षली असून ती नक्षल नेता भास्कर याची पत्नी रामको असल्याची माहिती आहे आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती आमच्या गडचिरोलीच्या प्रतिनिधीनं दिली आहे

मोठ्या प्रकल्पांचा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता तोतलाडोह धरणातील मृत पाणीसाठा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जलसंपदा वभागानं शासनाकडे पाठवण्याचे निदश विभागीय आयुक्त डॉ

स्थानक प्रशासनाच्या वतीनं पाण्याचा काटकसरोनं उपयोग करण्याचा सूचना देण्यात आल्या असून नार्गारकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

या खरीप हंगामात कापूस सोयाबीन या पिकांच्या क्षेत्रात वाढ करण्यात आली आहे

बचत भवन सभागृहात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व पीकनिहाय आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच घेतला त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते

येत्या खरीप हंगामासाठी ब्लढाणा जिल्ह्यात एक हजार सातशे त्र्याहत्तर कोटी रुपये इतकं पीक कर्ज र्वतरण करण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं आहे

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरानजीक असलेल्या माथनी इथं एका गोडाउन मध्ये जिर्लोटनच्या कांड्याचा स्फोट झाल्यानं एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली गंभीररात्या जखमी कामगाराला उपचारासाठी अकोला इथं पार्ठावण्यात आल्याची मार्गाहती आमच्या ब्लढाणा प्रार्तानधीनं दिलो आहे चीनव्या बिजिंग इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजीच्या जागतिक स्पर्धेत आज झालेल्या दहा मीटर एअर पीस्टल प्रकारात भारताच्या अभिषेक वर्मानं सुवर्ण पदक जिंकून ऑलिंपिक कोटामध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे

आतापर्यंत ऑलिंपिकसाठी भारताची ही पाचवी दावेदारी असून यापूर्वी अंजूम मोदगील अपूर्वी चंदेला सौरभ चौधरी आणि दिव्यांश यांनी ऑलिंपिकसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे

दरम्यान यानंतर उष्णतेपासून किंचित दिलासा मिळण्याचे संकेत देखील हवामान विभागानं दिले आहेत